काल देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली शेतकरी शेतमजुर कामगार कुटीर गृह उद्योग सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग कर भरणारे नागरिक अशा सर्व क्षेत्राचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

त्यामुळे कोरोना विषाणू महामारी ही एक प्रकारे भारताला स्वावलंबी बनवण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं तळागाळातल्या वर्गाला पुन्हा उभारी देणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे स्थानिक वस्तू खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले विभागीय आय़क्त आणि जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

पावसाळ्यात साथीच्या आजारांचं आव्हान असून वैद्यकीय यंत्रणा तयार ठेवावी लागेल असंही त्यांनी सांगितलं विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे

यामुळे शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी काँग्रेसचे राजेश राठोड तर भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड रणजितसिंह मोहिते पाटील गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून घोषणेची औपचारिकता बाकी आहे भाजपकड्रन अर्ज दाखल केलेले नांदेडचे डॉक्टर अजित गोपछेडे यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे कराड हे भाजपचे चौथे उमेदवार ठरले गोपछेडे यांच्यासह भाजपचे संदीप लेले आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर तसंच शिवाजीराव गर्जे यांनी काल आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर अपक्ष उमेदवार शेहबाज राठोड यांचा अर्ज सूचक तसंच अनुमोदकांच्या सह्या नसल्यानं छाननी प्रक्रियेत बाद झाला

शहरात आढळलेल्या या रुग्णामध्ये संजय नगर मधले पाच एन सात चार पुंडलिक नगर दोन एन आठ राम नगर प्रकाश नगर चिकलठाणा भडकल दरवाजा दत्त नगर शहानूरमियाँ दर्गा गांधी नगर रोशन गेट भावसिंगप्रा बायजीप्रा या सर्व ठिकाणच्या प्रत्येकी एक आणि इतर परिसरातल्या चार रुग्णांचा समावेश आहे यामध्ये महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी सर्वसमावेशक कृती दल अर्थात टास्क फोर्सची स्थापना करावी असे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत टोपे यांनी काल औरंगाबाद इथं लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू बाधित गर्भवतींसाठी स्वतंत्र खाजगी रुग्णालयाची अथवा वॉर्डची निर्मिती करावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीमध्ये केवळ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार करावेत अन्य रुग्ण खाजगी रुग्णालयात भरती करण्याच्या सूचना टोपे यांनी यावेळी केल्या टोपे यांनी काल किलेअर्क आणि जामा मशिद परिसरातल्या विलगीकरण केंद्राला भेट दिली

काल सापडलेल्या रुग्णांमध्ये दहा जण यात्रेकरु असून त्यांना भारतीय यात्री निवास कोविड केयर सेंटर मध्ये विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं

या युवकासह आणखी दोन जण दोन दिवसांपूर्वी मुंबईहून पायी बारडला आले आहेत हे सर्वजण थेट विलगीकरण कक्षात दाखल झाले होते त्यामुळे बारडच्या नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही असं प्रशासनानं सांगितलं आहे

हा कर्मचारी पूर्वीपासूनच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या एका इमारतीत संस्थात्मक विलगीकरणात आहे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता चौदा झाली आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींचा अहवाल नकारात्मक आला आहे

या महिलेला सारी सद्रश लक्षणं आढळल्यानं तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

या दोन्ही महिलांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालय कोविड कक्षात उपचार सुरू होते आता जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आठ झाली असून काल नवीन आठ रुग्ण आढळून आले

अनेक खासगी दवाखाने बंद असल्यानं नागरिकांना नेहमीच्या उपचारांसाठी अडचणी येत होत्या त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई संजीवनी ओ पी डी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला घेता येईल असं टोपे यांनी सांगितलं केंद्र आणि राज्याच्या आरोग्य विभागांकडून ही ई ओपीडी सोमवार ते शनिवार सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड या वेळेत निःशुल्क चालवली जाणार आहे या माध्यमातून रुग्णाला दूरदृष्य संवाद प्रणाली तसंच लेखी संदेशाच्या माध्यमातूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं

आज दुपारी दोन वाजता उत्तर प्रदेशमधल्या बलियासाठी तर रात्री आठ वाजता गोरखपूरसाठी रेल्वे सुटेल

या कामगारांचा प्रवासखर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येत असून मराठवाड्यातले जवळपास सहा हजार चारशे कामगार या रेल्वेनं जाणार असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं

ते काल मुंबईत बोलत होते

जिल्हा प्रशासनानं या कामगारांसाठी तिकिटांचं नियोजन केलं होतं प्रशासनानं या रेल्वे प्रवासासाठी केलेल्या शिस्तबध्द नियोजनाबद्दल उत्तर प्रदेशातला एक कामगार मनोज कुमार यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले ते म्हणाले

आज दोन बसद्वारे कर्नाटकातल्या मज्रांना सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे

मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मद्याच्या दकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला या नवीन पद्धतीनुसार ग्राहकाने उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्याला टोकन मिळेल त्यानंतर त्याला संबंधित दुकानावर जाऊन मद्य खरेदी करता येईल या पद्धतीला मिळणारा प्रतिसाद आणि अपेक्षित परिणामाच्या आढाव्यानंतर राजाच्या इतर भागातही ही व्यवस्था लागू केली जाणार असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

राज्य सरकारनं या संदर्भात स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले कैदी तसंच मोक्का आणि इतर गंभीर गुन्ह्यातल्या कैद्यांना मात्र हा निर्णय लागू नसेल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली ते म्हणाले

अनिवार्य असूनही अनेक रुग्णालयं भिंतीवर दरपत्रक लावत नसल्यानं सरकारनं काल याबाबत पुन्हा एकदा नोटीस जारी केली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ही माहिती दिली

यावेळी ट्रॅक्टरसह साडेपाच लाखा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यांतर्गत राज्य परिवहन महामंडळानं सोमवारी सुरू केलेली बस सेवा द्सऱ्याचं दिवशी काल बंद करण्यात आली

परभणी महानगरपालिकेनं टाळेबंदीच्या काळात शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना तसंच एकमेकांमधलं अंतराचं आणि दरफलक लावण्याच्या नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानदारांना दंड आकारला

यासंदर्भात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान खंडपीठानं या ऑनलाई पद्धतीमुळे गरीब अशिक्षित अँड्रॉइड मोबाइल न वापरणारे आणि वंचित उपेक्षित घटकांना अन्नधान्यासह इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यापासून रोखलं असल्याचं म्हटलं आहे कोणत्याही अधिकाऱ्याला अतरिक्त अटी लागू करता येणार नाही तसंच जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी विक्रीसाठी कोणतेही निर्बंध न घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून बीड जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणारा असल्याचं खंडपीठानं म्हटलं आहे

वरपुडकर यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे राज्यातले चारही कृषि विद्यापीठ आणि संलग्न अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या नियोजनाचा कृषि संशोधन परिषदेनं तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादा भूसे यांनी काल जाहीर केला

ते म्हणाले

राज्य सरकारनं काल यासंदर्भातला अध्यादेश जारी केला कोरोना विषाणू संकटामुळे कार्यालयात कमी कर्मचारी येत आहेत त्यामुळे वेतन पडताळणीसाठी सेवाप्स्तकं निकाली काढायला विलंब होत आहे त्यामुळे सहा महिन्यांसाठी तात्प्रतं निवृत्तिवेतन मंजूर करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना देण्यात आले आहेत

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक कृषी निविष्ठा बांधावर वाटप कराव्या दुकानातली गर्दी टाळण्यासाठी गटामार्फत कृषीनिविष्ठा खरेदी कराव्यात गेल्या हंगामात उत्पादित सोयाबीनचा बियाणं म्हणून वापर करावा असं आवाहन बनसोडे यांनी यावेळी केलं

माजी क्रषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली

अंगण हेच माझं आंदोलन या नावानं हे आंदोलन करण्यात येईल असं खोत यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदी करा या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचं ते म्हणाले

त्यांचं पार्थिव औरंगाबादला आणण्यात येणार असून देवगाव रंगारी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यान सांगितलं

काही ठिकाणी एकेरी वाहतूक तर काही रस्ते बंद करण्यात आले आहेत तसंच टिळक चौक ते माऊली चौक या रस्त्यावर सम विषम तारखांना पार्कीग करण्याचा नियम लाग्र करण्यात आला आहे

विद्यालयात यंदा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन तासिकांच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून हे वर्ग सुरू आहेत या वर्गांना विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे